अर्थ राज्यमंत्री अन्राग ठाकूर हे देखील यावेळी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील काही वक्तव्यांच्या उल्लेख करत अर्थमंत्र्यांनी आपल्या घोषणांना सुरुवात केली सरकार गरिबांना लवकरात लवकर आर्थिक मदत आणि खाद्यपदारथ पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे

यासाठी एफसीआय नाफेड आणि राज्यांनी केलेल्या प्रयत्नांचं कौत्क करायला हवं असंही ते म्हणाले कंपनी कायद्यामध्ये सरकारनं काही बदल केले आहेत त्यान्सार सीएसआर बोर्डाच्या अहवालात कमतरता दस्तावेजीकरण यासंदर्भातल्या छोट्या चुका गुन्ह्याच्या यादीतून बाहेर करण्यात आल्या आहेत

पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी वन नेशन वन डिजिटल चॅनेल सुरु केलं जाणार असून ज्या विद्यार्थ्यांकडे इंटरनेटची सुविधा नाही ते स्वयं प्रभा डीटीएच सेवेद्वारे शिक्षण घेऊ शकतील

जिल्हा स्तरावर रुग्णालयांत संक्रमणातून होणाऱ्या आजारांशी लढण्यासाठी आवश्यक उपाययोजना केली जाईल ग्रामीण भागात सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा उभारली जाईल असंही त्या म्हणाल्या

हे सर्व रूग्ण कोविड केयर सेंटरमध्ये विलगीकरण कक्षातले असल्याचं उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी सांगितलं

हा रूग्ण मुंबई इथ्रन आलेला आहे नांदेड जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची एकृण संख्या आता सत्त्याण्णव इतकी झाली आहे

मुंबई इथून आपल्या नातेवाईकासह काही दिवसांपूर्वी ही महिला टेम्पोनं प्रवास करुन परभणीत आली या महिलेच्या संपर्कातल्या व्यक्तींना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात येत आहे महानगरपालिकेच्या वतीनं मिलिंदनगर परिसरात निर्जंत्कीकरण फवारणी करण्यात आली असून सुपरमार्केट पारिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे